शाळा बंद असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेचा भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे केंद्र सरकारचे आदेश लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देशभरातून अभिवादन

अहमदनगर जिल्ह्यातली विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला अकोले तालुक्यात दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं दगडाला तर तर पुणतांबा इथं किसान क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजाच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जनावरांना चावडीवर बांधून दूध ओतून देत सरकारचा निषेध करण्यात आला आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते सांगली जिल्ह्यात मल्हारपूर पंढरपूर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून गाईला दुधाचा अभिषेक घालण्यात आला तर करगणीमध्ये मोफत दुधाच वाटप करून सरकारविरोधी घोषणा दिल्या गेल्या जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते नांदेड जिल्ह्यात भाजपाचे तालुका अध्यक्ष निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आला उस्मानाबादेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या परभणीत दुध उत्पादकांच्या मागणीसाठी शहरातल्या उड्डाणपुलावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यात चिखली खामगाव तसंच जळगाव जामोद शहरात गोरगरीब वस्त्यांमध्ये दुधाचे घरोघरी वाटप करून आणि सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आलं

बीड जिल्ह्यात कडा इथं आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात शिवसंग्राम संघटनाही सहभागी झाली होती यावेळी अनेक ठिकाणी गरजूंना दुधाचं वाटप केलं गेलं

अमरावती जिल्ह्यात काल रात्री तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे

काल उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला

काल दहा रुग्णांचा मृत्यू झाला

काल सहा जणांचा मृत्यू झाला

देशात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली असून सर्वसामान्य माणसाला वाजवी दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी गेल्या सहा वर्षात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत

महिला आणि लहान मुलांचं योग्य पोषण होण्यासाठी आणि त्यांना योग्य उपचार मिळण्याच्या दृष्टीनं पोषण अभियान प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यासारखे उपक्रमही सरकारनं राबवले आहेत त्यामुळे बाल तसच मातामृत्यू दर कमी व्हायला मदत होत आहे अशी माहिती आकाशवाणीच्या दिल्ली प्रतिनिधीनं दिली आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजूनही बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांना आवश्यक असलेल्या पोषक आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना माध्यान्ह आहार योजनेसाठी मिळणारा भत्ता द्यावा अशी सुचना केंद्र सरकारनं सर्व संबंधित यंत्रणांना केली आहे शालेय विद्यार्थ्यांना शिजवलेलं पौष्टिक अन्न देण्यासाठी येणारा एकूण खर्च जमेस धरून त्यानुसार भत्ता द्यावा असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर माध्यान्ह आहार योजना पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी नमूद केलं स्वस्थ नागरिक स्वस्थ देश याला अनुसरून केंद्र शासनाने देशातल्या गर्भवती महिला माता आणि बालकांसाठी पोषण आहारासह विविध योजना राबविल्या आहेत मातृ वंदना योजनेअंतर्गत बाळाला जन्म देणाऱ्या आईला सहा हजार रुपये दिले जातात धुळ्यातल्या सीमा जोगी यांनाही याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या बाळाला पोषण आहार योजनेचतून अंगणवाडीतून सकस पोषण आहार दिला जातो आहे याविषयी सीमा जोगी यांनी अधिक माहिती दिली

लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे लोकमान्यांची विद्वत्ता धैर्य न्यायाविषयीची जाणीव आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्येकाला कायम प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी यानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे शंभर वर्षांनंतरही लोकमान्य टिळक यांचे विचार आजच्या काळाला लागू होतात आजच्या अनेक समस्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांमध्न उत्तरं मिळू शकतात यासाठी विशेषतः यूवा वर्गांनं लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लोकमान्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पाजंली अर्पण करून आदरांजली वाहिली आज सकाळपासूनच इथल्या स्मारकगृहाला भेट देत आहेत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि हे त्यांचं जन्मशताब्दी वर्षही अण्णाभाऊंच्या जनयंतीनिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे अण्णाभाऊ साठे हे केवळ कलावंत नव्हते तर त्यांनी लेखक कवी लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवलं कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला आपल्या पोवाड़्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्रामाची चळवळ प्रत्येकाच्या मनात पोचवली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना संकटामुळे हा सण आरोग्याची काळजी घेऊन आणि नियमांचं पालन करून शांततेत साजरा करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे